कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरामध्ये लॉकडाऊन लागू करायचा की नाही यावर सर्व अधिकारी आणि मंत्र्यांसोबत चर्चा करून या संदर्भातला निर्णय जाहीर करू असं ग़हमंत्री अनिल देशम्ख यांनी आज नागप्रात सांगितलं

नागपूरचे खासदार आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी पालकमंत्री डॉ नितीन राऊत विभागीय आय्क्त आणि शहरातील लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत नागपूर शहरातील प्रस्तावित विकास कार्यासंदर्भात आढावा बैठक विभागीय आय्क्त कार्यालयात घेण्यात आली यावेळी अधिकाऱ्यांनी मंत्र्यांसमोर विविध विकास कार्यांच्या प्रगतीबददल सादरीकरण केले देशाच्या मध्यभागी आणि विकासाच्या ृष्टीकोनातून अत्यंत सोयीचे असलेल्या नागप्रचा कायापालट करून कोराडी इथं ऊर्जा शैक्षणिक पार्क भव्य हन्मान मूर्ती स्मारक सेल्फी पॉइंट तलाव सौंदर्यीकरण करण्याचे प्रस्तावित आहे सोबतच फ्टाळा तलाव येथे ब्ध्दिस्ट थीम पार्क यशवंत स्टेडियम परिसरात जागतिक दर्जाचे अत्याध्निक नवीन स्टेडियम वाहन विरहीत बिझनेस सेंटरचा आराखडा देश विदेशातील पर्यटक आणि नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंद् ठरेल असा तयार करावा असे निर्देश पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी या बैठकीत दिले केंद्र सरकार वाराणशीचा विकास पर्यटनाच्या दृष्टीने करीत असून या ठिकाणी ब्ध्दिस्ट सर्कीट तयार करण्यात येत असल्याचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले तसेच दरवर्षी विधिमंडळाचे होणारे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागभवन रविभवन देशपांडे सभागृह आमदार निवास यांच्या एकत्रित विकास आराखडयांबाबत मुख्यमंत्री महोदयांचे मार्गदर्शन घेण्याची सूचना त्यांनी केली नागपूर येथील ब्ध्दिस्ट थीम पार्क वाराणशी ब्ध्दिस्ट सर्कीटशी जोडण्यात यावे आणि केंद्र सरकारने यासाठी काही प्रमाणात निधी उपलब्ध करून दयावा असे पालकमंत्री राऊत यांनी यावेळी सुचविले सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास हे तत्व समोर ठेवून शाश्वत विकासाच्या उद्दिष्टाच्या दिशेनं भारताचं मार्गक्रमण स्रु आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते काल संय्क्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या उच्चस्तरीय व्हर्च्अल बैठकीच्या समारोप सत्रात बोलत होते जगात शाश्वत शांतता आणि समृद्धीचा मार्ग सर्व देशांच्या संय्क्त प्रयत्नांनीच गाठता येतो यावर भारताचा ठाम विश्वास आहे असं ते म्हणाले विकास साधताना कोणत्याही समाजघटकावर अन्याय होऊ नये हीच आमची भूमिका आहे भारताचा सर्वसमावेशक विकास करताना योग्य मार्ग आणि जबाबदारीची आम्हाला जाणीव आहे असंही ते म्हणाले गेल्या सहा वर्षात भारतानं विकासाची अनेक कवाडं खुली करुन गरीब जनतेसाठी अनेक योजना राबवल्या असं सांगत त्याचा संक्षिप्त तपशील पंतप्रधानांनी यावेळी मांडला स्वच्छ भारत अभियान आर्थिक समावेशकता सगळ्यांना घरं आयृष्यमान योजनेत्न आरोग्य कवच या योजना भारत राबवत आहे भारतात आर्थिक समावेशकता आणत असताना तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला असं ते म्हणाले कोरोना विरोधात सरकारच्या सहकार्यानं भारतात जनआंदोलन उभं राहिलं भारतात कोरोनातून बरे होण्याचा दर इतर देशांच्या तूलनेत जास्त आहे हे त्यांनी अधोरेखित केलं

डिसेंबरअखेर ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं या संदर्भातील एक बैठक न्कतीच मंत्रालयात संपन्न झाली

टी पोर्टल मार्फत अर्ज केलेले आहेत त्या अर्जाबाबतही योग्य ती कार्यवाही केली जाईल पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया लेखी परीक्षा शारीरिक चाचणी कागदपत्रांची पडताळणी अशा विविध टप्प्यावर पार पडत असल्याने ही प्रक्रिया दीर्घकाळ स्रू राहते त्याम्ळं एकाच भरती प्रक्रियेत जास्तीत जास्त पदे भरण्याबाबत गृह विभाग विचार करत असल्याचं देशम्ख यांनी सांगितलं देशात कोरोनाम्क्त झालेल्या रुग्णांची संख्या साडेसहा लाखाच्या वर गेली आहे

बरे झालेल्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात सर्वात जास्त असून दिल्ली द्रसऱ्या आणि तामिळनाडू तिसऱ्या स्थानावर आहे

नवीन स्वरुपातील या अर्जात करदात्यांच्या वितीय व्यवहारांच्या काही अतिरिक्त माहितीचा समावेश आहे जो स्टेटमेंट ऑफ फायनान्शियल ट्रान्झक्वशन अर्थात एसएफटी मध्ये विविध श्रेणीवार नमूद असणार आहे अतिरिक्त तपशीलांमुळे ऐच्छिक अन्पालन कर उत्तरदायित्व आणि ई फाइलिंग स्लभ होईल एका निवेदनात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं असं म्हटलं आहे की नवीन अर्जाच्या या नोंदींवर आधारित योग्य कर देयतेची देखील गणना होणार आहे

रस्त्यावरील विक्रेत्यांना अल्प रकमेची कर्ज त्यांच्या दरात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं तयार करण्यात आलेल्या पीएम स्ट्रिट व्हैंडर्स आत्मनिर्भय निधी अर्थात पीएम स्वनिधी मोबाईल अप्रचा नवी दिल्ली इथं प्रारंभ करण्यात आला हे अप्र वापरण्यास अत्यंत सुलभ असून त्या अप्रद्वारे योजनेचे लाभार्थी असलेल्या रस्त्यावरील विक्रेत्यांनी केलेल्या अर्जावर संबंधित यंत्रणा योग्य प्रक्रिया करून त्यांना कर्ज उपलब्ध करून देऊ शकतील

या संस्थाच्या संय्क्त प्रवेश मंडळाच्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वास्तववादी साहित्याम्ळे राज्यातल्या मानवतावाद आणि शोषणम्क्तीच्या लढ्याला बळ मिळालं अशा शब्दात उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी अण्णाभाऊंना त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त आदरांजली वाहिली अकोला शहरातील रामदासपेठ पोलिस ठाण्यात नेमण्कीस असलेल्या पोलीस शिपाई रुपेश इंगळे आणि पोलीस शिपाई श्रीकांत पातोड या दोन पोलिसांना बाधितांच्या संपर्कात आल्यानं कोरोनाची लागण झाली होती मात्र नियमान्सार औषधोपचार घेऊन त्यांनी कोरोनावर मात केली आणि नंतर प्लाझ्मा दान केला

त्याम्ळं त्यांचा पोलीस दलाच्या वतीनं पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांची आढावा बैठक घेतली

या पार्श्वभूमीवर शाळांचं निर्जंत्कीकरण करायला घ्यावं तसंच शाळांना मास्क समिटायझर अशा आवश्यक वस्तू तातडीनं प्रवाव्यात असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले

आतापर्यंत कोरोनाबाधितांचा जिल्ह्यातील हा सर्वांत मोठा आकडा आहे

आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधित आढळलेल्या व्यक्तींमध्ये पोलिस दलातील जवानांची संख्या अधिक आहे